राज्यात नंदुरबारमधून हिना गावित धुळे सुभाष भामरे रावेर रक्षा खडसे अकोला संजय धोत्रे वर्धा रामदास तडस गडचिरोली अशोक नेते चंद्रपूर हंसराज अहिर जालना रावसाहेब दानवे पाटील उत्तर मध्य मुंबई पूनम महाजन अहमदनगर सूजय विखे पाटील बीड डॉ प्रीतम मुंडे लातूर सुधाकर श्रृंगारे भिवंडी कपील पाटील उत्तर मुंबई गोपाल शेट्टी आणि सांगली मतदार संघातून संजय काका पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे

भारत ही जगातली सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे गेल्या पाच वर्षात अनेक महत्वपूर्ण सुधारणा भारताने केल्या असून आणखी सुधारणा करण्याची गरज आहे असं आंतराराष्ट्रीय नाणेनिधीनं म्हटलं आहे भारतीय अर्थव्यवस्थेबाबत अधिक तपशील वर्ल्ड इकॉनॉमिक आऊटलूकच्या आगामी सर्वेक्षण अहवालात नमूद केला जाईल असं आयएमएफचे संवाद संचालक जेरी राईस यांनी काल वॉशिंग्टन इथं पत्रकार परिषदेत सांगितलं

या स्पर्धेतले भारतीय चमुचे प्रमुख व्हिक्टर आर वाझ यांनी प्रसार भारतीशी बोलताना या यशाचं श्रेय देशाला आणि सर्व विशेष खेळाडूंच्या पालकांना दिलं या स्पर्धेत विक्रमी संख्येनं पदकं पटकावतं भारतानं पदकतालिकेत अग्रस्थान मिळवलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पदकविजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे नालासोपारा किनारपट्टीजवळ समुद्रात काल चार महिलांसह पाचजण बुडाले मुंबई जवळ पालघर जिल्ह्यात कळंब चौपाटीवर होळी खेळल्यानंतर हे सर्वजण समुद्रात अंघोळ करायला गेले होते मुंबई शेअर बाजारात आज सलग नवव्या दिवशी तेजीचं वातावरण आहे

याबरोबरच हब्रितमीपत्र संपलं नमस्कार